भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारमधल्या पालीगंज शिल्या सभेनंतर झारखंडमधल्या देवघर आणि पश्चिम बंगालमधल्या हुस्नाबाद आणि डायनंड हार्वस्मधे रॅली घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा मध्य प्रदेशातल्या धार अलीराजपूर मधे प्रवार करणार आहेत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंजाबमधल्या फरीदाकोट आणि लुधीयानामधे रॅलींना संबोधित करणार आहेत उत्तर प्रदेशात आज अनेक मोठे नेते प्रचार करत असल्याचं आमच्या लखनऊ च्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

मध्यप्रदेशातल्या हरदा जिल्ह्यातल्या मतमोजणी केंद्र संपूर्णपणे महिलांकडून हाताळलं जाणार आहे विरोधी पक्षांना स्वतःच्या कल्याणाचीच जास्त चिंता असल्यानं ते विकासाबाबत कधीही बोलत नाहीत अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे ते आज बिहारमधे पालीगंज क्वं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते वैयक्तीक लाभाच्या गोष्टी करता याव्यात यासाठी वेटीला धरता येईल असं दुबळं सरकार केंद्रात आणण्याची विरोधकांची उिछा आहे असा आरोप त्यांनी केला राष्ट्रीय जनता दलावर मोदी यांनी टीकास्व सोडलं या पक्षानं त्यांच्या सत्ताकाळात गुन्हेगारी करणाला चालना दिली असा आरोप त्यांनी केला आपल्या सरकारनं स्विकारलेल्या आक्रमक धोरणानंच दहशतवाद उखडून काढता येईल असं मोदी म्हणाले पश्विम बंगालघ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छायाधित्रात फेरफार करुन ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या भाजपा नेत्या प्रियंका शर्मा यांना झालेली अटक सुकृतदर्शनी मनमानी वाटत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे प्रियंका शर्मा यांच्या भावाने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांची सुटका करण्यात आली नसल्याचंही याधिका कर्त्यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सांगितलं न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी हे मत नोदंवलं आहे

फानी वादळामुळे नुकसान झालेल्या पुरी कटक देवगढ खुरडा आणि बालासोर या जिल्ह्यातल्या मतदानकेंद्रावर हे फेरमतदान होणार आहे कोलकातामधे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीमधे काल झालेल्या हिंसाचारा बाबत भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे केंद्रिय मंत्री मुख्तार अब्बास नव्वी आणि निर्मला सितारामन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळानं आयोगाची भेट घेतली तृणमूल काँग्रेसला अनेक असामाजिक तत्वांचा पाठिंबा असून ते मतदान असलेल्या भागात हिंसा भडकावत असल्याचा आरोप त्यांनी केला

मात्र यावेळी सिन्हा काँप्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उमेदवार रविशंकर प्रसाद यांच्याशी कॉंग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांना सामना करावा लागणार आहे आपत्कालीन मदत आणि पुर्नवसन क्षेत्रातल्या आंतरराष्टीय संस्थेच्या सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदाचा मान भारताला मिळाला आहे स्विर्त्झलंडच्या जिनिव्हा श्रे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नैसर्गिक आपत्तीकाळात कमीतकमी हानी व्हावी या हेतूनं विकसनशील देशांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं जीएफडीआरआर ही संस्था काम करत आहे

या देशांच्या दोन दिवसीय मंत्रीस्तरीय परिषदेच्या समारोपात काल नवी दिल्ली क्रिं त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला

जागतिक व्यापार संघटनेत सुधारणा प्रक्रिया राबवताना विकसनशील देशांचं हित लक्षात घेतलं पाहिजे तसंच समावेशी वाढ आणि विकास हाच केंद्रबिंदू असला पाहिजे असं या जाहीरनाम्यात म्हटलंय जागतिक व्यापार संघटनेच्या एपिलेटमधल्या रिक्त जागा तातडीनं भराव्यात अन्यथा या संस्थेची वाद निवारण व्यवस्था येत्या डिसेबंरपर्यंत ठप्प होण्याची भीती या देशांनी व्यक्त केली आहे व्रालियन खुल्या टेनिस स्पर्धेतून सेरेना विल्यम्सनं माघार घेतली आहे तिच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिनं हा निर्णय घेतला असल्याचं स्पर्धेच्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे रोममधे होणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत तिची बहीण व्हेनस विल्यम्स हिच्याशी सेरेनाची लढत होणार होती सेरेनाच्या माघारीमुळे व्हेनसला तिसऱ्या फेरीत पुढं चाल मिळाली आहे

यावेळी मान्सून नेहमीपेक्षा पाच दिवस उशीरा पोचणार असून केरळमधून तो उत्तरेकडे वाटचाल करेल

असं हवामान विभागानं म्हटलं आहे

राज्य सरकारनं प्रत्येकी मृतांच्या वारसांना चार लाख रुपये देण्याचं घोषित केलं आहे जम्मू आणि काश्मिर चे पोलीस महानिदेशक दिलबाग सिंग यांनी अन्य अधिकाऱ्यांसह जम्मू काश्मिर महामार्गाचा पाहणी केली हा महामार्ग सारखा का बंद पडतो याविषयी सविस्तर चर्चा केली

ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांचं सरकार जूनच्या पहिल्या आठवडयात एका कायद्याचा मसुदा प्रसिद्ध करणार आहे या कायद्याला संसदेची मंजूरी मिळाली तर ब्रेक्झिट अर्थात युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला मान्यता मिळेल

चीनी लष्करी प्रशिक्षण संस्थेनं पुरस्कृत केलेल्या किंवा त्यांच्या सेवेत असलेल्यांना अमेरिकेत संशोधन किंवा विद्यार्थी व्हिसा देण्यास प्रतिबंध करण्यासाठी अमेरिकेच्या कायदेमंडळानं दोन्ही सभागृहात आणि सिनेटमधे एक विधेयक आणलं आहे

श्रीलंकेमधे आज सकाळी जनजीवन पूर्वपदावर आलं असून देशात काल रात्री लागू केलेली संचारबंदी आज सकाळी उठवण्यात आली आहे

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या अनेक दहशतवादी कारवाया करणाऱ्या श्रिस खोरासन श्रिस के या दहशतवादी गटांवर संयुक राष्ट्रानं बंदी घातली आहे